पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरीक शास्न विभागाच्या वतीनं आयोजित जनरल बी सी जोशी स्मृती व्याख्यानात हिंद महासागरातील बदलती आव्हानं आणि भारताच्या दृष्टीने आवश्यक सागरी सुरक्षा या विषयावर ते बोलत होते

दहशतवादी संघटना जश्वए मोहम्मद त्यांच्या सदस्यांना समुद्रामार्गे भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण देत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळालेली आहे कोणत्याही प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचं अॅडमिरल करंबीर सिंग यांनी नंतर बातमीदारांसोबत बोलताना व्यक्त केले तट रक्षक दल समुद्री पोलीस नौदल राज्यशासनाच्या यंत्रणा समन्वय साधत एकत्रितरित्या काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं प्रंदर इथं होणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात सुमारे दीड हजार स्थानिक नागरिकांनी आक्षेप नोंदवला असला तरी त्यातून त्यांच्या नेमक्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे आम्हाला अधिक सोपं होणार असल्याचं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे कार्यकारी संचालक सी एस गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं

एकंदर दीड हजार शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात हरकती नोंदवल्या असून आम्हाला हा प्रकल्प नको तर शेती करायची असून त्यासाठी अधिक सुविधा देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने साडेतीन हजार कोटी रुपये मंजूर केले असून हा निधी विमानतळ विकास कंपनीकडे वर्ग होताच भूसंपादनाच्या कामास प्रारंभ होणार आहे यंदाचा गणेशोत्त्सव अधिक पर्यावरणप्रक बनवण्याच्या दृष्टीनं पुणेकरांनी पावलं उचलली असून त्यामुळंच गायीच्या शेणापासून ते कागदाच्या लगद्यापर्यंत विविध नस्तर्गिक वस्तूंचा गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापर केला जात आहे गणेश मूर्तींबरोबरच सजावटीचं साहित्य देखील पूर्णपणे कागदी किंवा निसर्गात सहजपणे एकरूप होऊ शकेल अशा पद्धतीचंच वापरण्याच्या दिशेनं नागरिकांचा कल वाढत चालला आहे गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टरच्या मूर्तींची मागणी सातत्याने घटत चालली असून यंदा तर शाडूच्या मूर्तीपेक्षाही नेहमीच्या लाल अथवा काळ्या मातीच्या आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्तीना चांगली मागणी असल्याचं दिसून आलं आहे गायीच्या शेणाचा वापर करूनही आकर्षक गणेश मूर्ती बनवता येऊ शकते हे यंदा काही कलाकारांनी दाखवून दिल असून त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे गणपतीच्या सजावटीसाठीही कागदी फुलांना चांगली मागणी असल्याचं दिसून आलं स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर यासारखे सामाजिक उपक्रम गणेश मंडळे करीत आहेत का यासंबंधीची पडताळणी करण्यासाठी खडकी छावणी मंडळातर्फे गणेश मंडळांकडून करण्यात येत आहे सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा करतानाच मंडळांनी खड्डेविरहीत मंडप उभारावा असं आवाहन मंडळानं केलं आहे मंडपामध्ये सीसीटीवी कॅमेरे बसवावेत परिसर स्वच्छ ठेवावा अशा अटीही घालण्यात आल्या आहेत गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारच्या सजावट साहित्यासहीत तसेच पूजासाहित्यांनी बाजारपेठ सजली आहे पुढच्या सोमवारपासून गणेशोत्सवास सुरवात होत आहे म्हणूनच मध्यवर्ती पेठांतील बाजारपेठेत खरेदी विक्रीची लगबग सुरू झाली आहे त्यामुळे मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होत असली तरीही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आनंदाने नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडू लागल्याचे पाहायला मिळत आहे

याप्रसंगी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या पुणे मेट्रोने पिंपरी ते खडकी या मार्गावर विद्युत वाहिन्यांसाठी आवश्यक खांब बसवण्यास सुरवात केली आहे पिंपरी ते खडकी हा मार्ग प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी या मार्गावर रुळ टाकण्यासही काही दिवसांपूर्वी सुरवात झाली आहे पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेच्यावतीनं कुमार गटाच्या जिल्हा मानांकन स्पर्धा सुरु आहेत आज उपांत्यपुर्व फेरीच्या लढती झाल्या

पावसाच्या अतिशय हलक्या सरी पडल्या